म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार काही नवीन विभाग स्रु करण्यासंदर्भात विचार करत असल्याचंही मलिक म्हणाले खातेवाटपावरुन आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या कथित वृताच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी ही माहिती दिली शिवसेनेचे आमदार अब्द्ल सतार यांनी आज मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं वृत सकाळपासून पसरलं होतं द्पारनंतर मात्र ती अफवा असल्याची चर्चा सुरु झाली राजीनाम्याच्या वृत्ताची कोणतीही पृष्टी झाली नाही पक्षानं कॅबिनेटमंत्रीपद न दिल्यानं आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडण्कीत काँग्रेसला पाठिंबा दिल्याम्ळं सतार यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात होतं दरम्यान शिवसेनेचे नेते अर्ज्न खोतकर यांनी सतार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असंही वृत होतं सतार यांच्या राजिनाम्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज जालन्यात समर्थकांसह बैठक घेतली महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाकड्रन आपणाला संधी मिळेल अशी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पक्षाकडून तसं आश्वासनही देण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी आपल्याला डावलल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं यापूढे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं गोरंट्याल म्हणाले दरम्यान जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेवून सामुहिक राजीनामे दयायचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला राज्यात आलेलं सरकार विश्वासघातकी असून या सरकारनं जाहीर केलेली शेतक यांची कर्जमाफी फसवी आहे असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारानिमित अकोला जिल्ह्यात चोहट्टा बाजार इथल्या जाहीर सभेत बोलत होते या सरकारचे सर्व निर्णय लोकांचा विश्वासघात करणारे असून हे सरकार फार काळ राज्यात टिकणार नाही असं ते म्हणाले राज्यातल्या जनतेनं भाजपा शिवसेना महाय्तीला लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बह्मत दिलं असताना शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबतीने विश्वासघात करून स्थापन केलेले सरकार लोकशाहीचा अनादर करणारे आहे असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला कंपनी सचिवांनी आपल्या उदयोगांना जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे ते आज भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा आयोजित कॉर्पोरेट कंपनी सचिवांच्या पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी कंपनी सचिवांचे मोठं योगदान असणार आहे असं त्यांनी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेतून चांगले विचार मंथन होऊन भावी पिढीला दिशा देणारे मार्गदर्शन या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचं प्रकाशन झालं

उद्धव ठाकरे यांचं सरकार शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करेल असा विश्वास कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे ते आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच पोहोचले त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचीही यावेळी भेट घेतली

ही रक्कम जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांच्या खात्यात वर्ग केली होती त्यान्सार तहसीलदारांकडून संबंधित न्कसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जात आहे या अन्दान वाटपाचं काम आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या या रकमेतून बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करु नये असे आदेश शासनानं सहकार विभागाला दिले आहेत अमरावती जिल्ह्यातही न्कसानग्रस्त पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

ध्ळे जिल्हा परिषदेच्या निवडणूक जाहीर प्रचाराची उद्या सांगता होणार आहे प्रचाराला अवघे चोवीस तास शिल्लक असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामीण भागात प्रचाराचा ध्ररळा उडवला आहे काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या नंतर आज सताधारी महा विकास आघाडीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी ध्वळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात होळनांथे आणि विखरण या गावांमध्ये आज संध्याकाळी जाहीर सभा घेतल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे

आज जागतिक ब्रेल दिवस आहे

अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो आजच्या ब्रेल दिनानिमीत प्णे अंधजन मंडळाच्या तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या ग्लाब रोहिदास कांबळे आणि कविता गवळी या दोन विद्यार्थ्यांनी प्णे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात बातम्यांचं वाचन केलं कोणताही चित्रपट हा चांगला वाईट नसतो ते प्रेक्षक ठरवत असतात असं वक्तव्य प्रसिद्द चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी अहमदनगर इथं आयोजीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभात केलं

येत्या चोवीस तासात विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे